म्ख्यमंत्री शासन महापालिकांच्या पाठीशी आहे परंतु कोरोना संसर्ग रोखण्यात हलगर्जीपणा होता कामा नये अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने काल ठाण्यात आढावा बैठक घेण्यात आली त्यात ते बोलत होते

जगभरात जिथे जिथे शाळा महाविद्यालयं सुरू करण्यात आली तिथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याचं आढळून आले आहे याकडे आदित्य ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांचं लक्ष वेधलं आहे हा विषय केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर त्यांच्या कुटुंबीय आणि शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशीही संबंधित आहे असंही त्यांनी पत्रात म्हंटलं आहे

पूण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड इथलं कोवीड समर्पित जम्बो रुग्णालय येत्या तीन दिवसात कार्यान्वित होणार आहे नेहरूनगर इथल्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आहे आठशे खाटांच्या या कोविड निगा केंद्रामध्ये ऑक्सीजनची सुविधा असलेल्या खाटाही उपलब्ध असणार आहेत

औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार व्हावेत यासाठी संपर्कातील रुग्ण शोधणे त्यांची चाचणी करणे आणि त्यावर तत्काळ उपचार करणे या त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना संसर्गाच्या अटकावासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे खबरदारीचा उपाय म्हणून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख स्वरूपातील दंड आकारून मास्क देण्यात येणार आहेत मास्क वापरणे प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक आहे त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावेत असे आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सूनील चव्हाण यांनी केले आहे

गेल्या पाच महिन्यांपासून संगीत समारंभ बंद असल्याने या कलाकारांच्या हाताला काम नाही या समस्येवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ संगीत आणि सांस्कृतीक कला प्रसारक मंडळ या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी काल एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे आवश्यक सर्व खबरदारी घेत आहेत जगप्रसिद्ध असलेला पुण्याचा यंदाचा गणेशोत्सव नागरिकांना पाहायला मिळावा यासाठी अनेक मंडळांनी समाज माध्यमांचा आधार घेतला आहे ऐक्यात यासंबंधीचा अधिक वृतांत आमच्या प्रतिनिधीकडून संसर्ग वाढू नये म्हणून यंदा साधेपणानेच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे

मानाच्या पाचही मंडळांसहीत प्रमुख मंडळांनी केलेल्या आनलाईन सुविधेला नागरिकांकडूनही उदंड प्रतिसाद मिळत आहे मंडप परिसरातही नागरिकांची फारशी वर्दळ दिसत नसल्यानं कार्यकर्ते आणि पोलिस प्रशासनाला उत्सवावर नियंत्रण ठेवणेही शक्य होत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रसाद पाठक पुणे परळ चाल प्रतिकृती मुंबईतील लालबाग परळ या गिरणगावमधील गणेशोत्सव म्हणजे सामाजिक बांधिलकी आणि एकतेचं प्रतिक कोरोनाच्या सावटाखाली असलेला गणेशोत्सव सकारात्मक आणि साधेपणानंही साजरा करता येतो हे लालबागमधल्या पराग सावंत या तरुणानं आपल्या कलाकृतीतून दाखवून दिलं आहे

चाळीत सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश ही चाळ देत आहे गणेशमूर्ती जवळ आरतीसाठी एक व्यक्ती आणि भटजी हे स्रक्षित अंतरावर उभे असून चाळीतला प्रत्येक जण आपल्या दारासमोर उभे राहून गणेशाचे दर्शन घेऊन आरतीत सहभागी झाले आहेत असं दाखवण्यात आलं आहे या प्रतिकृतीत चाळीतल्या जीवनाचे प्रत्येक बारकावे तंतोतंत टिपण्यात आले आहेत

त्यामुळे सर्वच जिल्ह्यात अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात इंदिरानगर इथं राजे वीर संभाजी गणेशोत्सव मंडळाने केवळ एक फुटाच्या गणेश मूर्तीची स्थापना केली होती दहा दिवसाच्या ऐवजी फक्त दिड दिवस गणपती स्थापना करून क्ठलीही मिरवणूक न काढता मूर्तीचं विसर्जन करण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक गावात एक गणपती ही संकल्पना राबवावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे

सध्या प्रशासनाने अनेक गोष्टी पुन्हा सुरळीत केल्या आहेत त्यामुळे वारकर्यांना देखील भजन आणि किर्तन करण्यास तसेच दर्शनासाठी सर्वच मंदीरे खुली करावीत अशी मागणी वारकर्यांनी केली आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार